भारतात झीरो बजेट सेंद्रीय शेतीवर भर दिला जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दिल्लीत ग्रेटर नोएडा इथं सुरु असलेल्या वाळंवटीकरणाविरोधात लढा या विषयावरच्या संयुक्त राष्ट्र सभेच्या कौन्फरन्स ऑफ पार्टीजच्या चौदाव्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते प्लास्टिक कचऱ्यामुळे जमीनीच्या होत असलेल्या नुकसानाकडे लक्ष वेधताना पंतप्रधानांनी एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवणं आवश्यक असल्याचं सांगितलं भारताला दोन वर्षांसाठी या परिषदेचं अध्यक्षपद मिळालं आहे वाढतं वाळवंटीकरण थांबवण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी ही परिषद घेतली जात असून यात जगभरातल्या विविध देशांचे सुमारे सात हजार दोनशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत

या स्मृतीदिवसाच्या निमित्तानं ज्येष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थी तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हुतात्मा स्थळावर पृष्पहार अर्पण करत आणि हवेत बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली

गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक गावांना त्यामुळे पुराचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे नागरिकांना खबरदारीचा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातही कृष्णा तसंच वारणा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं तीस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यात अनेक जिल्ह्यात आज पाऊस सुरू आहे पालघर जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार पावसासह पावसाची संततधार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

औरंगाबाद शहर परिसरात आज सकाळपासून पावसाची भुरभूर सुरू आहे

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गंत एकूण एकशे त्रेचाळीस लाखांहून अधिक शिधापत्रिकांची आधार जोडणी झाली रास्त भाव दुकानात आधार संलग्न व्यवस्था कार्यान्वित केल्यानं लाभार्थ्यांना निवासी क्षेत्राखेरीज राज्यात कोणत्याही रास्त भाव दुकानांत अन्नधान्य मिळणार आहे सध्या एक कोटींहून अधिक कुटुंब जैवमीतीय बायोमेट्रिक प्रमाणीकरण शिधापत्रिका वापरत आहेत